नरेंद्र मोदी यांचं युवकांना आवाहन संरक्षण मंत्री श्रीमती निर्मला सितारामन आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री

नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

नरेंद्र मोदी यांनी केलं आहे मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय टी ला पायाभूत सुविधा आणि विकासासाठी एक हजार कोटी रूपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं

आय टी

या समारंभानंतर संस्थेच्या पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी तसंच ऊर्जा विज्ञान विभागाच्या नव्या इमारतीचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं केंद्रीय मन्रष्यबळ विकास मंत्री श्री प्रकाश जावडेकर राज्यपाल श्री

विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री श्री

यावेळी पंतप्रधान श्री

एच डी

संरक्षण मंत्री श्रीमती निर्मला सितारामन आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री

देशाअंतर्गत संरक्षण क्षेत्रातली निर्मिती करण्यासाठी औद्योगिक क्षेत्र तयार करण्याच्या सरकारच्या धोरणाचा हा एक भाग आहे यासाठी आग्रा अलिगड लखनौ कानपूर चित्रकूट आणि झाशी या शहरांची निवड करण्यात आली आहे संबंधित घटकांची यापूर्वीचं बैठक घेण्यात आली आहे आजच्या श्रभारंभाच्या वेळी संरक्षणविषयक शास्त्रात्र आणि साहित्याची प्रदर्शनी मांडण्यात येणार असून येत्या पाच वर्षामध्ये त्यांची स्थानिक पातळीवर निर्मिती करण्यात येणार आहे

त्यापैकी ब्रुल्डो जिम व्यावसायिक अनुप विनायक गावंडे यांची प्रतिकिया

सरकार अधिनस्त असलेल्या विविध शासकीय विभागांकडून जनहितार्थ अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात परंतू विहित कालमयदित योजनांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे अनेक लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहतात नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांच्याकडून प्राप्त निवेदन तकार अर्जावर संबंधित विभाग प्रमुखांनी विहित कालमयादित कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री श्री प्रविण पोटे पाटील यांनी आज दिले असे न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अन्वये तसंच गरज भासल्यास विभागीय चौकशी सुध्दा करण्याचे आदेशही त्यांनी दिले अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सर्व शासकीय विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते महिलांच्या संदर्भातील चूल आणि मूल ही संकल्पना बदलली आहे प्रत्येक महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून संसाराला आर्थिक हातभार लावत आहे महिलांना लघु उद्योगाचे महत्व कळले आपण सक्षम बना अव्य महिलांनाही लघु उद्योगाचे महत्व सांगा लघू उद्योगाची कास धरा आणि यशाची शिखरे पादाकांत करा असे आवाहन महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी केलं नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग तसंच महिला आणि बालकल्याण समितीच्या वतीनं चलो चले प्रगति की ओर या झोननिहाय अभियानांतर्गत लक्ष्मीनगर झोनअंतर्गत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते प्रढं बोलताना महापौर श्रीमती जिचकार म्हणाल्या मनपाच्या महिला आणि बालकल्याण समितीने चलो चले प्रगति की औरया अभियानाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने चांगले पाऊल टाकले आहे या अभियानाच्या निमित्ताने अनेक महिला विविध उपक्रमांशी ज्रुळल्या जाऊ लागल्या आहेत राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळानं कॉर्पोरिट सोशल रेस्पॉन्सिबिलीटी अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत सुगंधित दूध वितरणाचा कार्यक्रम हाती घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना पाच स्वादात उपलब्ध असलेले सुगंधी दूध पिण्यास मिळणार आहे सोबतच विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ लाभून त्यांचाही आर्थिक लाभ यामुळे होणार आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री

स्थानिक हन्रमान नगर येथील नागपूर महानगरपालिकेच्या लाल बहादूर शास्त्री हिंदी प्राथमिक शाळेमध्ये एनडीडीबी फाऊंडेशन फॉर न्युट्रिशन अंतर्गत दूध वितरणाच्या गिफ्ट मिल्क या कार्यकमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे ऊर्जामंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार जि

अध्यक्षा निशा सावरकर विभागीय आयुक्त श्री

विदर्भाच्या जिल्हयांतील शेतकऱ्यांनी एनडीडीबी मार्फत दूध संकलित करून ते मदर डेअरीसच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केले आहे

एस आय

एस आय प्रमाणित राष्ट्रध्वज खरेदी करण्याचे आवाहन खादी ग्रामोद्योग भांडाराच्या वतीनं करण्यात आलं आहे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे

अनुप कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली विदर्भ विकास मंडळाच्या जलद विकासासाठी उपाययोजनांचा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला असून विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने येथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतकऱ्यांना प्ररक व्यवसाय आणि रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कालबध्द विकासाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे

या एपच्या माध्यमातून गणेश मंडळांची परवानगीसाठी होणारी भटकंती आता थांबणार आहे

परवानगीसाठी मंडळाला नोंदणी करणे अनिवार्य आहे नोंदणीनंतर परवानगीची प्रकिया सुरू होईल एपवर नोंदणी करून विविध प्रकारची माहिती सादर केल्यानंतर झोनचे सहायक आयुक्त आणि वाहतूक आयुक्त यांच्याकडे ही माहिती जाईल यानंतर सहायक आयुक्त सर्व कागदपत्रांची पडताळणी करून सदर अर्ज मंजूर अथवा नामंजूर करून शकतात यासंबंधी माहिती अर्जदाराला ई मेलद्वार पाठविली जाईल नंद्रबार जिल्हयात प्रत्येक गाव आणि पाडयांपर्यंत वीज पोहोचली पाहिजे वीजेसाठी जिल्हा नियोजन समितीकडून पैसा उपलब्ध करून देण्यात येईल असे पालकमंत्री श्री जयकुमार रावल यांनी सांगितलं